लाभार्थ्यांशी म्ख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा संवाद

जिंकण्याची तयारी भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे

मागेल त्याला शेततळे सिंचन विहिर बोडी खोलीकरण मागेल त्याला बोडी जलय्क् शिवार शेती यांत्रिकीकरण गोपीनाथ मुंढे शेतकरी अपघात विमा योजना फळप्रक्रिया उदयोग यासह कृषि विभागाच्या अनेक महत्वांकाक्षी योजनेच्या लाभार्थ्यांशी म्ख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज व्हिडिओ कॉन्सफरन्सद्वारे संवाद साधला या संवादाम्ळे कृषि विभागाच्या विविध योजनांचा लाभ घेतलेले लाभार्थी शेतकरी स्खावले असून लाभार्थ्यांनी म्ख्यमंत्र्यांशी मनमोकळा संवाद साधला

लोकसंवाद कार्यक्रमाच्या द्सऱ्या पर्वात आज कृषि विभागाच्या विविध योजनांच्या लाभार्थ्यांशी म्ख्यमंत्र्यांनी संवाद साधला जालना पालघर नगर परभणी वाशिम गोंदिया सोलापूर उस्मानाबाद चंद्रपूर यवतमाळ आणि जळगाव या जिल्हयातील लाभार्थ्यांशी थेट संवाद म्ख्यमंत्र्यांनी साधला

सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी सेंद्रिय शेती मिशन सुरु केल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं

पेरणी पासून ते कापणी पर्यंत शेतकऱ्यांना इत्यंभूत माहिती मिळावी यासाठी महाराष्ट्र अग्रोटेक प्रकल्पाची स्रुवात म्ख्यमंत्र्यांनी आज केली उत्तर प्रदेशमधल्या प्रयागराज इथं उदयापासून सुरु होणाऱ्या कुंभमेळ्यासाठी सर्व व्यवस्था पूर्ण झाली आहे या कंभमेळ्यातलं विविध आखाड़याचं पहिलं शाही स्नान उदया होणार आहे यंदाचा सोहळा दिव्य कूंभ भव्य कूंभ असेल असं उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी म्हटलं आहे केंद्र सरकार लवकरच कृषी निर्यात धोरण जाहीर करेल असं केंद्रीय वाणिज्य उदयोग आणि नागरी हवाई वाहतूक मंत्री सुरेश प्रभू यांनी सांगितलं भारतीय औद्योगिक महासंघाच्या दोन दिवसीय शिखर परिषदेची काल म्ंबईत सांगता झाली त्यावेळी ते बोलत होते कृषी उत्पादनांना चांगला भाव मिळावा यावर या धोरणात भर राहील असं प्रभ् यावेळी म्हणाले

आगामी निवडण्कीत भाजप शिवसेना य्ती झाली पाहिजे ही जनतेची अपेक्षा असल्याने त्याचा आदर राखत शिवसेनेशी य्ती करण्याचे आमचे प्रयत्न स्रू आहेत शिवसेनेसह जे समविचारी घटक येतील त्यांना सोबत घेऊन यु्ती केली जाईल परंतू जर कोणी येणार नसेल तर स्वबळावर निवडणूक जिंकण्याची आमची तयारी झाली आहे अशी माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांनी आज कोल्हाप्रात पत्रकार परिषदेत बोलताना दिली राज्यपातळीवर अद्याप शिवसेनेबरोबर चर्चेला बसलेलो नाही य्ती व्हावी ही जनतेची आणि भाजपचीही अपेक्षा आहे जनतेचा आदर म्हणून आम्ही तसे प्रयत्न करीत आहोत भाजपसह इतर समविचारी पक्षांनी एकत्र यावे मतांचं विभाजन टाळावे यासाठी य्ती झाली पाहिजे संघटनात्मक ताकदीवर समोर कोणीही विरोधक असला तरी त्याला आडवं करून निवडणुका जिंकल्या जातील असा दावा दानवे यांनी केला भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणी नागरी हक्क कार्यकर्ते आनंद तेलतंबडे यांच्या विरोधात पृणे पोलिसांनी दाखल केलेला प्रथम माहिती अहवाल अर्थात एफ आय आर रद्द करण्यास सर्वोच्च न्यायालयानं नकार दिला आहे या प्रकरणी आज झालेल्या सुनावणीत सरन्यायाधीश रंजन गोगोई न्यायमूर्ती अशोक भूषण आणि न्यायमूर्ती एस

मात्र मुंबई उच्च न्यायालयानं तेलतंबडे यांना अटकेपासून दिलेल्या संरक्षणाची म्दत सर्वोच्च न्यायालयानं चार आठवडे वाढवून दिली आहे या वाढीव म्दतीत तेलत्ंबडे नियमित जामीनासाठी सत्र न्यायालयात अर्ज करू शकतात असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे

औरंगाबाद ठाणे आणि नाशिक जिल्ह्यांनी योजनेतून शेतकऱ्याच्या घरी जन्माला येणाऱ्या मुलीच्या नावे झाडांचं वितरण केले आहे असे असले तरी ज्या शेतकऱ्यांच्या घरी मुलगी जन्माला येते त्या शेतकरी कृटूंबानं पुढ येत या योजनेचा अधिकाधिक लाभ घेण्याची आवश्यकता वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली कोकण किनारपट्टीचा आणि त्या अनुषंगाने कोकणवासियांच्या विकासासाठी उपय्क्त अस सागरी संशोधन केंद्र सिंधूदर्ग जिल्ह्यात वेंगूर्ला इथं उभारण्यात येणार आहे

सिंध स्वाध्याय संस्थैअंतर्गत सागरी संशोधन केंद्राच्या उभारणीबाबत आज वेंगूर्ला फळ संशोधन केंद्र इथं बैठक आयोजित करण्यात आली होती त्यावेळी केसरकर बोलत होते याविषयीची प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करण्यात येणार आहे या संशोधन केंद्राचा फायदा विद्यार्थ्यांसोबतच मच्छिमार बांधवांनाही होणार आहे नौकानयन मच्छिमारी सागरी पर्यटन पर्यावरण शाश्वत विकास या विषयी छोटे छोटे प्रशिक्षण वर्ग या केंद्रामध्ये स्रू होणार आहे भारतीय समाजाला साहित्याची मोठी पाश्र्वभूमी आहे साहित्यिकांनी दिलेल्या विचारांचा ठेवा हीच आपलं जीवन जगण्याची ताकद असल्याचं प्रतिपादन केंद्रीय रस्ते महामार्ग जहाजबांधणी आणि नौवहन मंत्री नितीन गडकरी यांनी केलं

साहित्यिक आणि राजकारणी यांच्यात संवाद सहकार आणि सहकार्य असलं पाहिजे असं ही त्यांनी यावेळी सांगितलं साहित्यिक आणि पत्रकारांचा राजकारणावर अंकृश असला पाहिजे असं ही त्यांनी आवर्ज्न सांगितलं हे साहित्य संमेलन जनसम्मेलन असल्याचंही ते म्हणाले समस्या परिस्थितीनुरूप निर्माण होतात त्या परिस्थितीनुरूपच हाताळल्या पाहिजेत असं ही त्यांनी शेवटी बोलताना सांगितलं हे संमेलन सगळ्यांच्या सहभागातून यशस्वी झाल्यामुळं संमेलनाध्यक्ष अरूणा ढेरे आणि यवतमाळचे पालकमंत्री मदन येरावार यांचं ही त्यांनी अभिनंदन केलं यावेळी संमेलनाध्यक्ष अरूणा ढेरे यांनी आपलं मनोगत व्यक्त करताना संमेलनावर बहिष्काराचं दडपण न बाळगता तिन्ही दिवस या संमेलनासाठी दहा ते बारा हजार लोकं एकत्र येतात हा एक चमत्कार असल्याचं सांगितलं

अनेक मान्यवर कवी आणि विचारवंतांनी या संमेलनावर जरी बहिष्कार टाकला होता तरी मात्र त्यांची अनुपस्थिती जाणव् न देता हे साहित्यसंमेलन संस्मरणीय ठरलं नागपूर जिल्ह्याची जिल्हा नियोजन समितीची सभा आज नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनक्ळे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली

दीक्षाभूमी ड्रॅगन पॅलेस ताजबाग यांच्या विकासासाठी पहिल्या टप्प्यातील निधी प्राप्त झाला असून काम प्रगती पथावर असल्याचं ते म्हणाले विज्ञानाला गती आहे पण दृष्टी आणि दिशेचा अभाव आहे तो अभाव फक्त संस्कृती भरून काढू शकते त्याकरिता वैज्ञानिक प्रगतीबरोबरच सौहार्द आणि परस्पर प्रेम भावना वाढीस लागणं आवश्यक असल्याचं मत स्वामी सवितानंद यांनी व्यक्त केलं ते आज धरमपेठ विज्ञान महाविद्यालयाच्या स्वर्ण महोत्सव कार्यक्रमात बोलत होते